डान्सबारमध्ये सीसीटीव्ही बसवावेत बार आणि नृत्याची जागा वेगळी करावी आणि नृत्य करणाऱ्या मुलींना बक्षीस देऊ नये यासह इतर अनेक नियम काल झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं रद्द केले डान्स बारला संध्याकाळी सहा ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतची मर्यादा तसंच नृत्य करणाऱ्या मुलींवर पैसे उधळायला बंदी या अटी मात्र न्यायालयानं कायम ठेवल्या आहेत दरम्यान हा निर्णय दुर्दैवी असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचं आर

पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी म्हटलं आहे

ग्रहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी हा निर्णय संमिश्र स्वरूपाचा असून राज्यातल्या जनतेच्या प्रतिकूल भावनांचं प्रतिबिंब या निकालात नसल्याचं म्हटलं आहे तथापि सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखत या निकालाच्या अधीन राहूनच डान्सबारच्या नावाखाली अनुचित पायंडा पुन्हा सुरू होणार नाही असाच प्रयत्न राज्य सरकारचा असेल असं एका निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केलं आहे हा निकाल म्हणजे डान्सबारलाखूली आणि धडधडीत सूट नाही तर राज्य सरकारनं तयार केलेल्या काही नियमांच्याअधीन राहूनच डान्स बारला परवानगी मिळणार असल्याचीप्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे यंत्रण ठेवणाडान्स बार पूर्णपणे बंद न करता त्यावर अनेक उपायांद्वारे निऱ्यासर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सामाजिक कार्यकर्त्यांनीमात्र

नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात अद्याप आरोपपत्र दाखल केलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणाचा तपास संथगतीनं सुरु असल्याबद्दल न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय आणि गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीवर ताशेरे ओढले या हत्या प्रकरणात फरार आरोपींचा शोध लावण्यासाठी दोन्ही तपास यंत्रणांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत असं न्यायालयानं सांगितलं आहे

मराठवाड्यातलं वनक्षेत्र वाढवण्यासाठी अटल आनंदवन या नाविन्यपूर्ण संकल्पाची माहिती मुनगंटीवार यांनी दिली ते म्हणाले

यासोबत अटल आनंदवन एक नवीन जगातल्या स्तरावरची कल्पना आणतो आहे

जे दाट वन त्या क्षेत्राच्या पर्यावरणाचं रक्षण करत प्रदषण कमी करण्यामध्ये अतिशय उपयूक्त होतं

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात दररोज तीन सत्रात गायन वादन आणि नृत्यशैलीबाबत कार्यशाळा परिसंवाद तसंच प्रत्यक्ष सादरीकरण होणार आहे

या समारोहात हा पुरस्कार प्रदान केला जाईल औरंगाबाद इथं एमजीएम परिसरात हा महोत्सव होणार आहे

यामध्ये मराठवाड्यातल्या उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी बीडसह अहमदनगर नागपूर यवतमाळ वर्धा सोलापूर कोल्हापूर चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे

यापैकी मराठवाड्याला सात कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी प्राप्त होणार आहे विद्युत देयकं न भरल्यामुळे या भागांमध्ये पाणी प्रवठा योजनांचा विद्युत प्रवठा खंडित करण्यात आल्यानं काही योजना सध्या बंद आहेत

किदांबी श्रीकांतनं हाँगकाँगच्या वाँग विंग कीचा तर सायना नेहवालनं हाँगकाँगच्याच यिप पूई यिनचा पराभव केला महिला दुहेरीत मात्र अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांना इंडोनेशियाच्या जोडीकड्रन पराभव पत्करावा लागला

यानिमित्त काल शहरातून तिरंगा फेरी काढण्यात आली अंबाजोगाई रस्त्यावर अहिल्याबाई होळकर चौकातून निघालेली ही फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत बार्शी रस्त्यावर विसर्जित झाली

तर काही विद्यार्थी जखमी झाले अहमदनगर कल्याण मार्गावर आळेफाटा इथं काल हा अपघात घडला